दहशतवाद नष्ट करण्यासाठी आवश्यक सहकार्यास बहपक्षीय पातळीवर संस्थागत करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

सोशल मीडियासह सर्व प्रचार साहित्य उम्मेदवारांनी छपाईपूर्वी प्रमाणीत करून घेण्याच्या जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या सुचना

अमरावती इथं निर्मित चित्रपटांना आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात नामांकन

विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्न्हा दमदार हजेरी दहशतवाद नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सहकार्यास बहपक्षीय पातळीवर संस्थागत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं दहशतवाद आणि हिंसात्मक अतिरेकी कृत्यांसाठी जागतिक नेत्यांचा रणनितीपर प्रतिसाद यावर आधारित एका संबोधनात्मक कार्यक्रमात ते आज बोलत होते

दहशतवादाचा सामना करताना बहपक्षीय तसंच क्षेत्रीय संरचनेदवारे होणाऱ्या सहकार्यात आणि माहिती मध्ये ग्रणात्मक सुधारणेची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये संबंधीत मित्र देशांना सहकार्य करण्यासोबतच क्षमता वाढीसाठी भारतातर्फ प्रयत्न सुरूच राहतील असंही ते म्हणाले वातावरण बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी दाखविलेली एकता आणि तत्परता दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन यावेळी अमेरिकेच्या सचिवांनी केलं पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे आज नवी दिल्लीत सहाव्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते आघाडीचे उद्योजक शेतकरी आणि सरकारी यंत्रणांनी यावर अधिक सक्रीयपणे काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली पाणी बचतीकडे आपण कानाडोळा करत असून आपल्या भावी पिढ़यांना पिण्याकरता शृदध पाणी मिळेल याची आपणच काळजी घ्यायला हवी असं राष्ट्रपतींनी नमूद केलं कमी पाण्यावर येणारी पिकं घ्यावीत तसंच उद्योग क्षेत्रातही पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे फौजदारी प्रकरणातल्या तपासादरम्यान पोलिसांना अचलसंपती जप्त करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज झालेल्या स्नावणी दरम्यान म्ंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेला निर्णय कायम ठेवला

महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला सर्वोच्चन्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशल मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य हे छपाई पूर्वी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी केल्या नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सोशल मीडियावरुन कोणीही व्यक्ती अप प्रचार गैरसमज पसरवत असल्यास त्याविरुद्ध भारतीय दंडविधान सायबर ग्न्हेविषयक कलमे आणि अन्य प्रचलित कायद्यान्सार ग्न्हे दाखल करण्यात येतील अशा सूचनाही म्दगल यांनी यावेळी दिल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या जानेफळ स्टेशनच्या हद्दीत ब्लडाणा स्थानिक पोलीस ग्न्हे शाखेच्या वतीने विधानसभा निवडणूकीदरम्यान घातपात आणि कारवाई करण्याच्या उददेशाने कट रचणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काल रात्री जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी कट्टा मॅक्झिन आणि चार जिवंत काडत्स जप्त करण्यात आले आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे बलिदान आहे या पक्षातील नेत्यांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले परंत् स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुदधा देशाची आज परिस्थिती वाईट आहे भाजप सरकार हे बेरोजगारांचा विश्वासघात करणारे आहे असा आरोप अखिल भारतीय य्वक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी केला

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली मूंबई उच्चन्यायालयात या संदर्भात एक याचिका प्रलंबित असल्यानं आयोगानंया जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय स्थगित केला होता काल न्यायालयानं या संदर्भात आदेश दिल्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली

कलावंतांनी सामाजिक भावनेतून तयार केलेल्या लघ चित्रपटाला न्यायालयाने नामांकन देणे ही अमरावतीकरासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब समजल्या जात आहे

अभियानाच्याउर्वरित अवधीत हे लक्ष्य पार करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे अभियानांतर्गत कृषी रेशीम ग्रामपंचायत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वप्रम्ख विभागांचे सहकार्य लाभले आहे

सध्या कांदयाला मोलाचा भाव आल्याने चोरट्यांनी एक लाख रूपयांचा कांदा चोरण्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात घडली आहे

याबाबत शेतकरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकड़न दरमहा प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमण मासीकाच्या वेबसाईट आणि एन्ड्राईड अॅप चे उदघाटन राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ शक्ंतला काळे यांच्या हस्ते करण्यात आले

मंडळामार्फत शिक्षण संक्रमण मासिकासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि एन्ड्राईड एप वर लेखक चित्रकार तसंच वाचकांसाठी सर्व सूविधा उपलब्ध करुन देणारे शिक्षण संक्रमण हे पहिले मराठी शैक्षणिक मासिक आहे शिक्षण क्षेत्रातील बदल आणि माहिती शाळा महाविद्यालये शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे मासिक उपयोगाचे आहे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सॅनेटरी नॅपकीन खरेदीसाठी महिलांना आजही संकोच वाटतो त्याम्ळे ब्लडाणा ताल्क्यातील साखळी ग्रामपंचायतने गावातच सॅनेटरी नॅपकिनचे स्वयंचलीत यंत्र बसविले आहे आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे विदयार्थिनींसह महिलांमधनही समाधान व्यक्त होत आहे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये हे स्वयंचलीत यंत्र बसविण्यात आले आहे

मतदारांना त्यांच्या मतदान हक्क आणि जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यामार्फत त्याच्या पालकांकडून तसेच परिचितांकडून संकल्पपत्र भरून घेण्याचा उपक्रम स्वीप मोहिमेत हाती घेण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील अडीच हजारांहन अधिक शाळांच्या विदयार्थ्याचा या मोहिमेत सहभाग मिळविण्यात येणार असून सुमारे दहा लाख मतदारांपर्यंत या माध्यमातून पोहोचता येणार आहे हे संकल्पपत्र पालकांनी भरून देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थोड्या विश्रांती नंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे ब्लढाणा इथं झालेल्या अतीवृष्टीम्ळं वाण धरणात पाण्याचा साठा वाढला असून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे वर्धा इथं देखील द्पारी चांगला पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे वर्धा जिल्ह्यातील अकरा मोठ्या आणि मध्यम जलाशयांपैकी अर्धे भरले आहेत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्यानं पर्यटकांनी तिथं गर्दी केल्याची माहिती प्रतिनिधीनं दिली आहे दरम्यान नागप्रात देखील सकाळ पासून ढगाळ वातावरण होतं आणि अध्न मधून हलक्या सरींनी वर्षाव केला विदर्भात अन्य काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे